पेट्रोल डिझेलची दरवाढ काँग्रेसची राज्यात निदर्शन

देशात असा उपक्रम सुरु करणारं महाराष्ट्र हे पाहिलंच राज्य असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा वापरून कोरोनाग्रस्तावर उपचार करण्यासंबंधी पहिली चाचणी राज्यात एप्रिल महिन्यात घेतली होती यानंतर अधिक चाचण्या करण्यासाठी राज्यानं केंद्राकडे परवानगी मागितली होती

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले

खाजगी कार्यालयं दहा कर्मचारी किंवा दहा क्के उपस्थिती यातल्या कमी असलेल्या क्षमतेने चालवायला हरकत नाही

कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनचा साखरेच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे

राज्यातल्या सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती दिली

येत्या ब्रुधवारच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पाद्का श्री क्षेत्र पंढरपूर क्षें उद्या रात्री अकरा वाजेपर्यंत पोहोचणार आहेत यामध्ये पैठणचे संत एकनाथ महाराज संस्थान संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर सासवडचं सोपानदेव महाराज संस्थान संत मुक्ताबाई मुकाईनगर विठ्ठल रुक्माई संस्थान कौंडिण्यपूर अमरावती तसंच संत तुकाराम महाराज देहू संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी संत नामदेव महाराज सोलापूर संत निळोबाराय संस्थान पिंपळनेर छिल्या पाद्कांचा यात समावेश आहे

दरम्यान आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पंढरपूरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे

सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारक यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये असं आवाहन प्रशासनानं आज पत्रकार परिषदेत केलं

ज्यांना पंढरपुरातून दुस या गावात जायचं आहे त्यांनी तेर मार्गांचा वापर करावा असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून दिल्लीत डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा जास्त झाला आहे

गेल्या तेवीस दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं मुंबईत शहर काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेत्या आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ज्येष्ठ नेते मधू चव्हाण आणि त्र कार्यकर्त्यांनी श्वेन दरवाढी विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं

सातन्यात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं

अमरावतीत उविन चौकात धरणं आंदोलन झालं यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीविरोधातले फलक झळकावत केंद्र सरकारचा निषेध केला पालकमंत्री यशोमती ठाकूरही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जिल्हा काँग्रेस समितीचे जेष्ठ नेते रोहिदास पारील यांच्या नेतृत्वाखाली धरण आंदोलन झालं परभणीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब्रिन दरवाढी विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला

शहर काँग्रेसच्या वतीने झालेल्या आंदोलनात आमदार जिल्हा आणि धिरज लात्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शक सायकलवरुन सहभागी झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करून श्विन दरवाढीचा निषेध केला नागप्रमधे काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्विन दरवाढीविरोधात तर भाजपा कार्यकर्त्यांनी वाढीव वीज बिलांच्या निषेधात आंदोलन केलं श्रोतेहो आकाशवाणीची मराठीतली राष्ट्रीय बातमीपत्रं उद्यापासून पुन्हा ऐकायला मिळतील

नाशिक शहरात कोरोना बाधीतांची प्रभागनिहाय आकडेवारी तसंच शहरातल्या रूग्णालयामधल्या बेडसची उपलब्धता आता नाशिक महापालिकेच्या पो िवर उपलब्ध झाली आहे त्यामुळे नागरीकांना तत्काळ माहिती मिळणं शक्य होणार आहे

अमरावती शिं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा यावेळी त्यांनी आढावा घेतला आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळातर्फे जाहीर झालेल्या सबका विश्वास योजनेची मुदत उद्या संपणार आहे

जागतिक बाजारातल्या मंदीचे पडसाद आज मुंबई तसंच राष्ट्रीय शेअर बाजारातल्या व्यवहारांवर उमाक्री

बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या समभागांची आज मोठ्या प्रमाणावर विक्री झाली

राष्टीय सांख्यिकी दिवस आज पाळण्यात आला थोर अर्थ आणि सांख्यिकी तज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या या क्षेत्रातल्या योगदानाच्या सन्मानार्थ हा दिवस पाळला जातो माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर तसंच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टरि हर्षवर्धन यांनी प्राध्यापक महालनोबिस यांना िििवर आदरांजली वाहिली सिंधदर्ग जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज पुन्हा हजेरी लावली आहे जिल्ह्याच्या बहतांश ठिकाणी मेघ गर्जनेसह आज पाऊस झाला लातर जिल्ह्यातील रेणापर तालक्यात आज दपारी ढगफीी झाल्यानं पाचशे हेक रोवरचं सोयाबीन वाहन गेलं शेतातली माती वाहन गेल्यानं झाडं पडली शेतांमध्ये तीन ते चार फापाणी साचलं असन साठवणीतली खतं आणि तिर साहित्याचं नकसान झालं आहे धळ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामूळे पेरण्यांना वेग आला आहे काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाला आत्तापर्यंत सर्वाधिक लागवड कपाशीची झाली ज्वारी सोयाबीन बाजरी मका भूईमग ति्यादी पेरण्या झाल्या आहेत येत्या दोन दिवसांत कोकणात बहतांश ठिकाणी मसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट आणि मराठवाडयातल्या बहतेक ठिकाणी पावसाचा तर विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे